मानवी ढाल म्हणन गावक यांचा वापर करत नागरी वस्त्यांमधन पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफा आणि क्षेपणास्वंही डागल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं भारतीय जवानांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात पाकिस्तानचे अनेक जवान मारले गेले जम्मू कश्मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए महम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले शोपियाँमधल्या मिमेंदर परिसरात दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहिम हाती घेतली यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीनसह कोणत्याही देशानं पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही यावरुन दहशतवादाला आश्रय देणा या शक्तींबाबत जग आता फार संयमी भूमिका घेऊ शकत नाही हे स्पष्ट होतंय असं पाकिस्तानचे अमेरिकेतले माजी राजदूत यू एस हक्कांनी यांनी म्हटलंय वॉशिंग्टन क्वे वृत्तसंस्थेशी बोलताना हक्कानी यांनी चीननं पाकिस्तानला पाठिंबा न देता केवळ दोन्ही देशांनी संयम राखण्याचं आवाहन केलंय याकडे लक्ष वेधलं

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी दोन वाजता विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री विधान परिषदेत हंगामी अर्थसंकल्प सादर करतील मराठी भाषादिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना आज नाशिक धिं प्रदान केला जाणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज बंगळुरु क्वें एम चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीन गडी राखून विजय मिळवल्यामुळे भारतानं मालिका वाचवण्यासाठी या सामन्यात प्रयत्न करावा लागणार आहे या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामने होणार असून त्यातला पहिला सामना येत्या शनिवारी हैदराबाद धिं होणार आहे